देशभर विविध ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायङ् आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सरदार पटेल यांच्या जयंती निमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे गुजरातमध्ये नर्मदा जिल्ह्यात केवाडिया इथे उभारलेल्या स्टॅचू ऑफ युनिटी या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं राष्ट्रार्पण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे

माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांचा स्मृतिदिन आज देशभर राष्ट्रीय संकल्प दिन म्हणून पाळला जात असून संपूर्ण देश त्यांना अभिवादन करत आहे संयुक्त प्रोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी काँप्रेस अध्यक्ष राहल गांधी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी शक्तिस्थल इथं इंदिराजींच्या समाधीवर फुलं वाहन त्यांना आदराजली अर्पण केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन इंदिरा गांधी यांना आदरांजली वाहिली आहे

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत केंद्र सरकारने शहरी क्षेत्रात दोन लाखांहन अधिक घरं बांधायला मंजूरी दिली आहे

या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांची निवड झाली आहे दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात विविध विषयावर सात परिसंवाद होणार आहेत महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाच्या अध्यक्षपदी विजयप्रकाश दांडेगावकर यांची तर उपाध्यक्षपदी लातूर जिल्ह्यातल्या रेणा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आबासाहेब पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे संघाचे सदस्य माजी मंत्री जयंत पाटील हर्षवर्धन पाटील विजयसिंह मोहिते पाटील व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीची हंगामी भाडेवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होत आहे